ते आज महाजनादेश यात्रेदरम्यान लातूर इथं वार्ताहरपरिषदेत बोलत होते विरोधकांवर विशेषतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर त्यांनी शिका केली फडनवीस यांच्या महाजन आदेश यात्रेचं आज निलंगा इथं जोरदार स्वागत झालं लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पार्पील निलंगेकर आणि खासदार रूपाताई पार्टील निलंगेकर यावेळी उपस्थित होत्या लातूर जिल्ह्यातल्या जलसंधारणाच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी संभाजी पार्शिल निलंगेकर यांचं अभिनंदन केलं ईव्हीएममधे बिघाड झाला नसून विरोधकांच्या डोक्यात बिघाड असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली

या यात्रेचा दुसरा ाॅपा आज पूर्ण होत असून दुसऱ्या ाॅप्याचा समारोप सायंकाळी सोलापुरात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार आहे राज्यमंत्री मंडळाचे अनेक नेते यावेळी उपस्थितीत राहणार असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजची सभा महत्त्वाची ठरेल अशी माहिती आमच्या वार्ताहारानं दिली महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून उत्तराखंडचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची नियुक्ती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली आहे माजी मंत्री आरिफ मोहम्मद खान यांना केरळचे राज्यपाल तर डॉ तामिलीसाई यांना तेलंगणा राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त केलं आहे बंडारु दतात्रय यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल तर कलराज मिश्रा यांना राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्त केलं आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आज चांद्रयान दोनची कक्षा कमी करण्यासाठीच्या अंतिम फेरीसाठी सज्ज आहे आज सायंकाळपासून इस्रोकडून याच्या संचालनाला सुरुवात होईल हे संचालन पूर्ण झाल्यानंतर चांद्रयान दोन चंद्रापासून सुमारे शंभर किलोमी उ अंतरावर चक्रीय ध्रुवीय कक्षेत पोहोचेल चांद्रयानाचं हे महत्वपूर्ण संचालन ऑर्बिउमधल्या ऑनबोर्ड प्रणालीच्या माध्यमातून केलं जाणार आहे

रोव्हर प्रज्ञानला घेऊन जाणारा लॅण्डर सात सर्प विरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच्या पृष्ठभागाला हलका स्पर्श करेल

त्याचप्रमाणे ऑर्बिउ आपल्या आठ विविध पेलोडच्या माध्यमातून चंद्राच्या वरच्या भागातल्या वातावरणाविषयी महत्वाची माहिती गोळा करेल सुमारे दीड ने वजनाच्या लँडरमध्ये तीन उपकरणं बसवण्यात आली असून या उपकरणांच्या माध्यमातून लॅण्डर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर आणि उपपृष्ठभागावर विविध प्रयोग करेल अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या सहकार्यानं चंद्रीय लेझर रेजिंग अध्ययनाच्या निष्क्रिय प्रयोगाचीही यंत्रणा यात आहे

सुधारित कायद्यात वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं तर दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे सिग्नल तोडला तर पूर्वीच्या एक हजार रुपयांऐवजी पाच हजार रुपये गाडी चालवताना सी बेली लावला नाही तर आता शंभर रुपयांऐवजी एक हजार रुपये बेकायदेशीरपणे गाडी चालवणा याला पाच हजार मद्यप्राशन करून गाडी चालवली तर दहा हजार विनापरवाना गाडी चालवली तर पाच हजार तसंच विमा कागदपत्रांशिवाय गाडी चालवली तर दोन हजाराचा दंड ठोठावला जाणार आहे अहमदनगर जिल्ह्यातले श्रीरामपूरचे काँप्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला असून ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत कांबळे यांनी काँप्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या भेभेंतर कांबळे यांनी हा निर्णय घेतला मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी राज्य परिवहन मंडळाच्या एका बसला अचानक आग लागली ही बस परळहून रत्नागिरीतल्या सावर्डे इथं जात होती

बस माणगावजवळच्या वडपाले इथं आली असताना बसनं अचानक पेठघेतल्यानं बसचं मोठं नुकसान झालं मात्र बसमधले सर्व प्रवासी सुखरूप आहेत अशी माहिती राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे आगीचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही या घ जिनंतर मुंबई गोवा महामार्गावर दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ थांबवली होती त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या असंख्य प्रवाशांचा खोळंबा झाला सध्या वाहतूक धिम्या गतीनं सुरू असल्याचं वृत्त आहे मुंबईत मालाडच्या मालवणी परिसरात आज सकाळी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोठ्होऊन एक जण मृत्युमुखी पडला तर चार जण जखमी झाले

राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपात पाऊस पडतो आहे मुंबई ठाणे आणि नवी मुंबईत अधून मधून पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी बरसल्या